बौद्ध तीर्थस्थळ सारनाथकडे जाण्याचा प्रवास या रिंग रोड मुळं सुकर होणार आहे गंगा नदीपात्रातून जलवाहतूकीसाठी बांधलेल्या धक्क्याचं लोकर्पणही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे जलमार्ग विकास प्राधिकरणानं जागतिक बँकच्या अर्थसहाय्यासह बांधलेल्या चार महत्त्वाच्या धक्क्यांपैकी हे पहिलंच अंतर्गत प्रवासी टर्मिनल आहे काशी आणि एकूणच उत्तर प्रदेशातलं राहणीमान सुखकर करणा या विकास प्रकल्पांचं उद्घाटन करायाला आपण उत्सुक असल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे जगातल्या त्रिर अर्थव्यवस्था मंदीत असताना भारताची आर्थिक प्रगती आशादायी असल्याच प्रतिपादन उपराष्ट्रपती वैंकव्या नायडू यांनी केलं

ते काल युनेस्कोच्या एका कार्यक्रमात अनिवासी भारतीय समुदायाला संबोधित करत होते गोव्यामध्ये माशांच्या आयातीवर राज्यसरकारनं उद्यापासून सहा महिने बदी घातली घेतला आहे आयात माशांमध्ये फॉर्मलीन हे रसायन आढळण्याची शक्यता असल्यामुळे ही बंदी घातली असल्याचं गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी काल एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं सहा महिन्यांनंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पुढचा निर्णय घेण्यात येईल असंही ते म्हणाले

गयाना चिं आज भारतीय प्रमाणवेळेन्सार रात्री साडेआठला हा सामना सुरू होईल आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ विचारवंत प्रख्यात साहित्यिक आणि राज्य सरकारच्या डॉ आंबेडकर चरित्र साहित्य साधने आणि प्रकाशन समितीचे सदस्य सचिव प्रा अविनाश डोळस यांचे हृदयविकाराने आज सकाळी निधन झालं

तर बारा वर्षांची मुलगी गंभीररीत्या जखमी झाली